ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सरकारनं जारी केलेल्या नियमांच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत एका खासगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्म संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात बोलत होते डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रशासनात पारदर्शकता आली असून हा एक महत्वपूर्ण सकारात्मक बदल डिजिटल क्रांतीमुळे घडून आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

किरकोळ खर्चासाठीही आपण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला

ब्लॉग माझा आणि मीम स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार जावडेकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला हाफकिन उस्टीट्यूट मधे कोरोना लस तयार करण्याची पूर्ण क्षमता असून राज्य सरकार हाफकिनला पूर्ण ताकद देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली त्यांनी आज हाफकिन उस्टीट्युटला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली हाफकिन बाबत आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बोलल्या नंतर त्यांनी देखील या बाबत सकारात्मकता दाखवली आहे भविष्यात देखील कोरोना सदृष महामारी आली तर हाफकिन सारखी संस्था लस बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपय़ोगी पडेल त्यामुळे या संस्थेला पाठबळ देणं गरजेचं असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं बल्क उत्पादनावर विशेष भर दिला जाईल तसंच सुक्ष्म पद्धतीनं काम करण्यासाठी भारत बायोटेकबरोबर बोलणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं

परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्वित करण्यात येतील अशी माहिती श्रीमती गायकवाड यांनी दिली यावेळचं कोरोना व्यवस्थापन गेल्या वेळेपेक्षा अधिक आव्हानात्मक असल्यानं नागरिकांनी प्रशासनाला सहयोग देत गर्दी टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिले आहेत ते आज नंदूरबार दौऱ्यावरून परतताना नाशिक जिल्ह्यात ओझर विमानतळावर बैठक कक्षात कोरोना विषयक आढावा बैठकीत बोलत होते जिल्हा प्रशासनांनी काढलेले निर्बधाचे आदेश व्यवसाय आणि गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यानं त्याची कठोर अंमलबजावणी करावी असं त्यांनी सांगितलं

मुंबईकरांनी राज्य आणि पालिकेच्या सर्व नियमांचं पालन केलं आणि ठरवलं तर कोरोनाला थोपवणं शक्य आहे असं पेडणेकर यांनी मुंबईकरांना सांगितलं आहे

नियमाचं उल्लंघन झाल्यास दण्डात्मक कारवाई करण्यात येईल असा श्रीाराही आदेशात दिला आहे कठोर लॉकडाऊनमुळे गरिबांचं अतोनात नुकसान होत असल्यानं रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता भासलीच तर निर्बंधयुक्त लॉकडाऊन करायला हवा पण कठोर लॉकडाऊन नको असं मत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं आहे ते आज नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात नागपुरातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते आता लसीकरणाला वेग द्यायला हवा असंही त्यांनी सांगितलं रूग्णालयांमध्ये रूग्णांची लूट होणार नाही यासाठी पुन्हा पूर्वीची ऑडिट यंत्रणा उभारावी लागेल असं ते म्हणाले सीसीटीव्ही यंत्रणेची मदत धेऊन विलगीकरणाचा नियम मोडणाऱ्यांना सक्तीनं संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्याच्या दृष्टीनं पुढाकार धेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलं सामान्य नागरिकांचं नुकसान होणार नाही यासाठी एसओपी तयार केले पाहिजेत असं ते यावेळी म्हणाले अकरावा संसदरत्न पुरस्कार सोहळा आज नवी दिल्लीत पार पडला धूळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार सुभाष भामरे यांना या समारंभात संसदरल्न पुरस्काराने गौरवण्यात आलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात लोटे एमआयडीसीमधल्या घरडा कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे मृतांच्या कुटुंबीयांचं त्यांनी सांत्वन केलं आहे या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरच बरे होतील अशी आशा प्रधानमंत्र्यांनी यावेकी व्यक्त केली रत्नागिरी जिल्ह्यात लोटे एमआयडीसीमधल्या घरडा कंपनीत आज सकाळी झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला

घरडा केमिकल्समधल्या सात क्रमांकाच्या प्लॅंटमध्ये आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रिअॅक्टरमधलं तापमान अचानक वाढल्यानं स्फोट झाला

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोनाची द्सरी लाट आल्याची शक्यता वर्तवली जात आहे कोरोना नियंत्रणासाठी स्थानिक पातळीवर करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देत आहेत

आरोग्य तसंच तिर अत्यावश्यक सेवा आणि उत्पादन क्षेत्राला यातून वगळण्यात आलं आहे सामाजिक अंतर राखण सोयीस्कर होण्यासाठी उत्पादन क्षेत्रांच्या कामाच्या पाळ्यांमध्ये वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं घेता येईल असंही आदेशात नमूद आहे महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचा जोर आजही कायम राहिला वाशीम जिल्ह्यात सतत दुसऱ्या दिवशी हीं वादळी वाऱ्यासह गारांना सुरुवात झाली आहे

खामगाव तालुक्यात असलेल्या कंजारा या गावांमध्ये तर मोठ्या प्रमाणात गारपिट झाली जिल्ह्यातल्या शेगाव चिखली संग्रामपूर यासह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यानं फळबागा आणि भाजीपाल्याचे नुकसान झालं आहे वाशीम जिल्ह्यात सतत द्रसऱ्या दिवशी हीं वादळी वाऱ्यासह गारांना सुरुवात झाली आहे

मध्य उपनगरी रेल्वे मार्गावर दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी उद्या मेगाब्लॉक असेल